यानिमित्तानं योगाचे फायदे सांगितले जात आहेत

गेल्या पाच वर्षात सरकारनं योगाची सांगड आरोग्याशी घातली असून योगाला आरोग्य सुविधेचा आधारस्तंभ बनवला असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

त्यावेळी ते बोलत होते योग शहरांपासून खेड्या पाड्यांपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं आवाहन मोदी यांनी केलं राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमधे योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला योग शिकवणाऱ्या विविध संस्थांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक तालुक्यात सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांनी विविध योगासनांची प्रात्यक्षिकं केली नांदेड इथं आयोजित मुख्य कार्यक्रमात योग गूरु बाबा रामदेव यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनीही योगासनं केली सुमारे दोन लाख योगप्रेमींनी यात भाग घेतला पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना आरक्षण लागू करण्याचं विधेयक विधान सभेत काल एकमतानं मंजूर करण्यात आलं

सर्वोच्च न्यायालयानंही या संदर्भात राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात निकाल दिला होता राज्यशासनानं त्यानंतर अध्यादेश काढून वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू केलं होतं या अध्यादेशाचं विधेयक काल विधानसभेनं मंजूर केलं